भाजपाला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद जननायक जनता पार्टीला या समझोत्यावर हरियाणा मध्ये भाजपा प्रणित सरकार येण्याचं जवळपास निबित झाल्याची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जननायक पार्टी चे नेते दुष्यन्त चौताला यांच्या भेटी नंतर काल नवी दिल्ली इथं केली दोन्ही पक्षांचे नेते सत्ता स्थापनेसाठी आज चंदीगड इथं हरयाणाच्या राज्यपालांना भेटणार आहेत भाजपचे नवनिर्वाचित आमदार आज आपला विधिमंडळ नेत्याची निवड करतील अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष अनिल जैन यांनी वार्ताहरांन दिली महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीनं शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी आज पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलावली आहे

भाजपा बरोबरच्या सत्तावाटप समीकरणावर आज चर्चा अपेक्षित असून या विषयावर ठाकरे दिवाळीनंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे

विधानसभेच्या एकूण तीन हजार दोनशे सदतीस उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची संख्या दोनशे पस्तीस एवढी होती

भाजपने सतरा महिलांना उमेदवारी दिली होती त्यापैकी बारा महिला निवडून आल्या तर शिवसेनेनं आठ महिला उमेदवारांपैकी दोघींनी विजय मिळवला आहे

याशिवाय दोन अपक्ष महिला उमेदवारही विजयी झाल्या आहेत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याचा काहीही विचार नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी गिरीशचंद्र मुस्मू यांची आणि लडाखचे नायब राज्यपाल म्हणून आर के माथुर यांची नियुकी झाली आहे राष्ट्रपती भवनानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आहे मिझोरामचे राज्यपाल म्हणून पी एस श्रीधरन यांची नियुकी झाली आहे जम्मू काश्मीरचे मावळते राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक करण्यात आलं आहे

अधिस्वीकृती मिळाल्याने आता या महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळेल

लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख अनिल चौहान यांनी काल अरुणाचल प्रदेश मध्ये तवांग क्षेत्रात सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या बंदोबस्ताबाबत यावेळी त्यांना माहिती देण्यात आली

जपानच्या दौऱ्यावर असलेले पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल जपानमधल्या बड्या पोलाद उत्पादकांशी चर्चा केली

ब्राझीलमध्ये पर्यटन आणि व्यावसायिक कारणासाठी येणाऱ्या भारतीय आणि चिनी पर्यटकांना व्हिसाशिवाय प्रवेश दिला जाईल असं ब्राझीलचे अध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांनी सांगितलं आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान आणि कॅनडा यांना यापूर्वीच अल्पकालीन पर्यटन आणि व्यावसायिक व्हिसासाठी ब्राझीलनं अशा प्रकारची सवलत दिली आहे

भ्रष्टाचार बेरोजगारी आणि प्राथमिक सुविधांचा अभाव याच्या निषेधात काल मोठया संख्येनं िर्ञाकी नागरीक निदर्शनं करत होते परिस्थिती काबूत आणण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून डेरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे पॅरिसमध्ये सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या बॅंडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे